या दौ यात केंद्र सरकारच्या आत्तापर्यंतच्या विकासकामांबद्दल तसंच योजनांबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया हे मंत्री जाणून घेत आहेत याशिवाय अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन हे मंत्री करतील केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग अर्जून राम मेगवाल अबिनी कुमार चौवे यांनी काल जम्मू आणि सांबा जिल्ह्यांना भेट देऊन अनेक विकास प्रकल्पांचं उद्वाटन केलं दरम्यान जम्मू कश्मीरमधली प्रीपेड मोबाईल सेवा तसंच काश्मीर खोर्यातल्या दोन जिल्ह्यांमधली टू जी सेवाही पूर्ववत करण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिली आहे या प्रदेशात सर्वत्र एस एम

शेजारच्या देशांममधल्या आपल्या हितसंबधाच रक्षण करायला भारत सक्षम असल्याची ग्वाही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या काल झालेल्या बस्कीत शेजारच्या देशांमधल्या परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे या बर्क्रीत वर्तमानातल्या घडामोडींवर आपले विचार मांडल्याचंही त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे या समितीचे सदस्य आणि बीजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा यांनीही विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली एकमेकांमध्ये समन्वय असणं अत्यंत महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं भाजपा खासदार जी

नरसिंह राव यांनी डॉ जयशंकर हे कुशल नेता आणि यशस्वी मंत्री असल्याचं म्हटलं आहे जयशंकर यांनी सर्व सदस्यांच्या प्रशांना अतिशय योग्य अशी आणि सुस्पष्ट उत्तरं दिल्याचं राव यांनी सांगितलं काँप्रेसचे नेते आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनीही बक्रि चांगली झाल्याचं म्हटलं आहे

गोखले आणि हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासह मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते बीपीएसएल अर्थात भूषण पॉवर अखि स्टील लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय सिंघल यांच्यासह आणखी दोघांविरोधात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गस्त्यिवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे

सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत

या आरोपींविरोधात न्यायालयात पुरेसे पुरावे सादर केले आहेत असंही ईडीनं म्हटलं आहे बेहीशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं बहुजन समाजवादी पार्टीचे माजी मंत्री रंगनाथ मिश्रा यांची पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे आर्थिक गृष्क्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली

याप्रकरणी उत्तरप्रदेशच्या दक्षता विभागानं याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता

उत्तरप्रदेश पोलीस दलाच्या विशेष पथकाला मुंबई हल्ल्यात आरोपी असलेल्या एकाच्या चौकशीत महत्त्वाची माहिती मिळाली या पथकानं शुक्रवारी जलील अन्सारी याला अटक केली होती त्याची चौकशी सुरु असताना त्यानं आपण कमी खर्चात जास्तीत जास्त विध्वंस करू शकणारा बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मान्य केलं

प्रजासत्ताक दिन सोहळा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थेप्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत काल बक्कि घेतली

सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना निष्पक्ष कारवाई करण्याचे अवद्धमद्य आणि शस्त्र बाळगणा यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत प्रधानमंत्र्याचे माजी मुख्य सचिव न्रिपेंद्र मिश्रा यांची नेहरु संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी तर प्रसारभारतीचे अध्यक्ष डॉ

सूर्यप्रकाश यांची समितीच्या उपाध्यपदी नेमणूक झाली आहे स्वप्न दासगुप्ता ह्यांची समितीच्या सभापतीपदी नेमणूक करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार आहेत हा कार्यक्रम नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकूलात होणार आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली असून देशभरातून दोन हजारांडून अधिक विद्यार्थी पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांसोबत परीक्षांमुळे येणाऱ्या ताणावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवावं याविषयी संवाद साधतील तसंच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही देणार आहेत गेल्यावर्षीही अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

एकजूट आणि शाब्वत जगाचे भागीदार अशी या परिषदेची संकल्पना आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल या परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार असून ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रीका रशिया सौदी अरब स्वित्झलँड कोरीया आणि सिंगापूरच्या मंत्र्यांची भेटही घेणार आहेत

भारतीय रेल्वेतील गुंतवणूक वाढवण्यासाठी तसंच जागतिक संस्थांकडून भारतातील गुंतवणूक वाढवण्याच्या हेतूनं या बरुक्कीचं आयोजन करण्यात आलं आहे आज देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातून पल्स पोलिओ अभियानाची सुरुवात केली

हा कार्यक्रम केंद्रसरकारच्या पोलिओ निर्मूलन अभियानाचा एक भाग आहे नागालँडमधेही आज राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा होत आहे

सरस्वती पूजा आणि महापौर निवडणूक एकाच दिवशी येत असल्यानं अनेक संघटनां आंदोलन करत आहेत या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरु असलेला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान दिलेल्या प्रतिसादात म्हटलं आहे ट्रम्प यांच्या विरोधात सिनेटमध्ये सुरु झालेल्या महाभियोगाच्या खटल्याविरोधात त्यांच्या वकीलांनी पहिल्यांदाच एका विस्तृत निवेदनाच्या स्वरुपात प्रतिसाद सादर केला या संपूर्ण प्रक्रियेत ट्रम्प यांच्या विरोधातला कोणताही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही हा खटला म्हणजे दोन हजार वीस साली राष्ट्राध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणूकीत हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे असा आरोपही या निवेदनातून केला आहे कोलकत्ता शें नवव्या आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आजपासून सुरु होत आहे

याशिवाय बाल चित्रपटांवर आधारित एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

दहाव्या खेलो इंडीया युवा क्रीडा स्पर्धामंमध्ये आज फुटबॉल हॉकी आणि खो खो या खेळांसाठीच्या अंतिम स्पर्धा होतील विविध वयोगटांसाठीच्या या स्पर्धा आहेत जलतरण आणि भारोत्तोलन तसंच कुस्तीत कोण पदक पटकावणार याचाही निर्णय आज होईल

खेलो इंडीया या स्पर्धेनं खो खो या खेळासाठी विशेषतः ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी मोठं दालनच उघडून दिल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या खो खो पुरूष संघाचे प्रशिक्षक जतीन यांनी दिली